आणेल असा उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना विश्वास डिजिटल समावेशनासाठी स्वस्त आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचं दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर

बहारीन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद भारताच्या प्रियांशु राजावतनं पटकावलं जम्मू कश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशांमधे केलेलं विभाजन समावेशी विकासाला चालना देणारं ठरेल तसंच सीमापार दहशतवाद आटोक्यात आणेल असा विश्वास उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला आहे ते काल सीएरा लिओनची राजधानी फ्रीटाऊन क्वि तिथल्या भारतीयांना संबोधित करत होते भारताचा एक शेजारी सीमा भागात दहशतवादी कारवायांना पैसा पुरवून पाठिबा देत असल्याचं त्यांनी सांगितलं दहशतवाद आणि त्याच्याशी संबंधित घटनांमधे हजारो लोक मारले गेले असून दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे असं नायडू म्हणाले दहशतवादाला पाठिंबा देणा यांविरुद्ध जागतिक समुदायानं एकत्र येऊन अशा देशांना एकटं पाडलं पाहिजे आणि दहशतवादी कारवायांना होणारा आर्थिक पुरवठा थांबवला पाहिजे असंही ते म्हणाले डिजिटल समावेशन एक महत्वपूर्ण प्रक्रिया असून त्यासाठी स्वस्त आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर होणं आवश्यक आहे असं केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते भारत आता नव्या दृष्टीकोनासह सुधारत असून बदल घडवण्यासाठी सज्ज आहे असंही ते म्हणाले आधार कार्डसंबधीत माहितीच्या सुरक्षेबाबात सरकार सजग असल्याची हमीही त्यांनी यावेळी दिली डेटा म्हणजेच माहिती साठा हा संपत्तीसारखा असून त्यानुसार त्याचं महत्व जाणून घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं माहिती साठ्याची जपणूक वापर आणि सुरक्षा या सर्व पातळीवर एकाच वेळी काम होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आर्थिक भागीदारी हा भारत नेदरलॅंड उभयपक्षी संबंधांचा प्रमुख आधार आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते काल राष्ट्रपती भवनात नेदरलँडचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॉक्झिमा यांच्या सन्मानार्थ आयोजित मेजवानीच्या वेळी बोलत होते नेदरलँड हा भारताचा युरोपीय देशांमधला चौथ्या क्रमांकाचा व्यापारी भागिदार आहे शिवाय भारतातल्या आघाडीच्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे कृषी जल व्यवस्थापन बंदर विकास कचरा व्यवस्थापन शहर नियोजन ियोदी क्षेत्रात डच कंपन्यांचा जागतिक पातळीवर दबदबा आहे नेरदलँडमधे भारतीय कंपन्यांची गुंतवणूकही लक्षणीय आहे असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं डच कंपन्यांनी भारताच्या विकासगाथेत भागीदार व्हावं असं ते म्हणाले विविध निर्यात नियंत्रण संस्थांचा सदस्य म्हणून तसंव संयुक राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिल्याबद्दल नेदरलँडचे त्यांनी आभार मानले वर्तमान आव्हान विशेषतः वातवावरण बदल सायबर सुरक्षा दहशतवाद उ्यादी मुद्दे दोन्ही देशांच्या चिंतेचा विषय आहेत असं राष्ट्रपतींनी सांगितलं हिजबुल मुजाहिदीन यासंघटनेशी संबधीत दोन अतिरेक्यांना काल जम्मू काश्मीर पोलिसांनी गंडेरबाल जिल्ह्यातून ताब्यात घेतलं त्यांच्यावबद्दल खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांच्या मदतीने ही कारवाई पार पाडल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलं हे दोघे अतिरेक्यांना निरोप पोचवण्याचं काम करत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली दहशतवादी कृत्यांविरोधात कडक भूमिका न घेतल्यामुळे पाकिस्तानचा समावेश काळ्या यादीत शेवटच्या डार्क ग्रे स्तरावर करण्याबाबत एफएटीएफ अर्थात आंतरराष्ट्रीय अर्थसहाय्य विषयक कृतीदल विचार करत आहे पॅरिस क्वें कृती दलाची बैठक सुरू असून गेल्यावर्षी पाकिस्तानचा करङ्या यादीत समावेश करताना आखून दिलेल्या कृती योजनेच्या फलनिष्पत्तीचा आढावा घेण्यात आला

पाकिस्तानचं स्थान करङ्या स्तरावरुन अति करङ्या म्हणजे डार्क ग्रे स्तरावर सरकलं तर त्याला आंतरराष्ट्रीय नाणे निधी किंवा युरोपीय महासंघाकडून मदत मिळणं कठीण होईल

जेएमबीच्या कारवाया महाराष्ट्र कर्नाटक केरळ झारखंड आणि बिहारसारख्या राज्यांमधे सुरु आहेत

कर्नाटक सीमेलगत कृष्णगिरी पर्वतरांगांमधे जेबीएमनं रॉकेट लाँचरची चाचणीही घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली

परिक्षकांनी बुकर पुरस्कारांच्या नियमात बदल करुन यावर्षी दोघींना संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर केला आहे भारतीय वंशाचे कादंबरीकार सलमान रश्दी यांच्या क्विशोथ या पुस्तकासह एकूण सहा पुस्तकं या स्पर्धेत होती एडवुड यांच्या द टेस्टामेंट आणि एवारिस्टो यांच्या गर्ल वुमन अदर या दोन पुस्तकांमधे निर्णय घेणं कठीण झालं अखेर पाच तासांच्या विचार विनमयानंतर पाच जणांच्या परिक्षक मंडळानं पुरस्काराचा नियम बदलत दोघींना संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर केला बहारीन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद भारताच्या प्रियांशु राजावतनं पटकावलं

मिश्र दुहेरीत भारताच्या जूही देवांगन आणि वेंकट गौरव प्रसाद या जोडीनंही विजेतेपद मिळवलं महिला एकेरीत भारताची ज्ञा शर्मा उपविजेती ठरली पुरुष दुहेरीत भारताचा रोहन कपूर आणि सौरभ शर्मा ही जोडीही उपविजेती ठरली

कर्ज घोटाळ्यामुळे गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेनं या बँकेवर निर्बंध लादले सुरुवातीला फक्त एक हजार रुपये काढण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेनं खातेदारांना दिली होती त्यानंतर ही मर्यादा तिस यांदा वाढवत चाळीस हजार रुपये केली आहे बँकेच्या रोखता स्थितीचा आणि ठेवीदारांना रक्कम अदा करण्याच्या क्षमतेचा आढावा घेतल्यानंतर ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं आरबीआयच्या निवेदनात म्हटलं आहे

पीएमसी बँकेतल्या घडामोडींकडे आपलं बारकाईनं लक्ष असून खातेदारांचं हीत जपण्याची ग्वाही रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी दिली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच सांगितलं होतं आयएनएक्स मीडिया मनी लॉंड्रिंग प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक करुन चौकशी करण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसूली संचालनालयानं दाखल केलेल्या याविकेवर आज न्यायालय आदेश देण्याची शक्यता आहे याप्रकरणी सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चिदंबरम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे येत्या गुरुवारपर्यंत ते न्यायालयीन कोठडीत असतील मात्र चौकशीसाठी त्यांना आपल्या ताब्यात घेणं गरजेचं आहे असं ईडीचं म्हणणं आहे मनी लाँड्रिंग हा वेगळा गुन्हा आहे म्हणून त्यांना अटक करुन रिमांड घेण्यासाठी ईडीनं अर्ज दिला असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी विशेष न्यायालयाला सांगितलं उत्तर प्रदेशात राज्य सरकार चालवत असलेल्या गोशाळांसंबधीच्या भ्रष्टाचार प्रकरणी पाच अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे यात महाराजगंजच्या जिल्हा दंडाधिकाऱ्याचाही समावेश आहे निश्चौल तालुक्यातल्या भटक्या गायींसाठींच्या निवारा केंद्रातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्यानं ही कारवाई केल्याचं राज्याच्या मुख्य सचिवांनी सांगितलं सायबर स्पेसमधे न्याय प्रवेशाबरोबरच सुरक्षेसंदर्भात आंतरराष्ट्रीय सहकार्याला चानला देतील अशा सायबर नियमांसाठी जगभरातल्या देशांनी समान आधार शोधावेत असं परराष्ट्र सचिव विजय ठाकूर यांनी म्हटलं आहे त्या काल नवी दिल्लीत झालेल्या सायबर मुद्यांबाबतच्या भारत आसियान संवादाच्या उद्घाटनाच्या सत्रात बोलत होत्या